पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित मिलाद महफील आणि सिरत कॉन्फरन्स देशभरात विविध ठिकाणी होत आहेत दिल्लीच्या जामा मशिदीत आज नेहमीप्रमाणे शोभा यात्रेचं आयोजन केलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोंविद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

खस्तिदार अशोक नेते याती या मिरवणुकीत सहभाती होऊन मुस्लिम बधिवना शुभेच्छ दिल्या उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बियाण्यांचं वाटप लॉटरी पद्धतीनं करण्याची मागणी खासदार ओमराजे निबाळकर यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे रब्बी हंगामासाठी बियाण्याचं वाटप सध्या सुरु असून अनेक गावातली लोकसंख्या पाहता वियाण्यांचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ग्राह्य धरून हे वाटप व्हावं असं निंबाळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे या वाटपात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे